मृतांमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सोनेगाव शिवार इथं आज सकाळी दारुगोळ्याचा जुना साठा जमिनीत पुरत असताना हा स्फोट झाला जखमींना सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात तातडीनं हलवलं असून त्यापैकी पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर आहे

मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रातल्या थकित कर्जाचं प्नर्गठन करण्याच्या योजनेचा विचार या समितीनं करावा असं मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ठरलं या समितीची रचना रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयानं ठरवावी असा निर्णयही मंडळानं घेतला

स्थूलता नियंत्रण मोहिमेसाठी राज्य शासनानं डॉ जगन्नाथ दीक्षित यांची ब्रैंड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे वैद्यकीय शिक्षण विभाग ही मोहीम राबवत आहे आहार आणि आरोग्य यांच्यातल्या संबधाबाबत संशोधन करून स्थूलता नियंत्रण पद्धत विकसित करणारे डॉ दीक्षित यांच्या ज्ञानाचा सामान्य जनतेला लाभ होईल असं शासनानं म्हटलं आहे

दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत

ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते हातकणंगले तालुक्यातल्या वडगाव इथं पक्षाचा पहिला मेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आणि लष्कराचा एक पॅरा कमांडो शहीद झाला तर दोनजण जखमी झाले नंदीगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तिथं शोधमोहीम सुरू केली होती ती सुरू असतानाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला आणि चकमक सुरू झाली